मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

काल त्यांनी विहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिराला भेट दिली या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आदींची तसंच देशातील आघाडीच्या उद्योजकांची भेट घेणार आहेत बॅंक बॅंकांच कामकाज पारदर्शी असण्यास सरकार कटीबद्ध असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या परदेशी शाखांच्या व्यवहारांचं प्रमाणिकरण करण्यात येईल असं केंद्रीय अर्थ सेवा सचिव राजीव कुमार यांनी म्हटलं आहे पी एन बी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे

कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा शासनाचा प्रयत्न असून या योजनेपासून वंचित राहाणाऱ्या शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं सहकार मंत्री सभाष देशमुख यांनी म्हटलं आहे

नाशिक इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते हर्षवर्धन पाटील साखर उद्योगापुढील वाढत्या समस्या लक्षात घेऊन सरकारनं जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत साखरेचा किमान दर निश्चित करावा अशी मागणी राज्य साखर संघाचे संचालक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल प्ण्यात पत्रकार परिषदेत केली उसाचे आणि त्यावरील करांचे दर ठरलेले आहेत पण तयार होणाऱ्या साखरेचे दर निश्चित नसल्याने अनेकवेळा साखर कारखान्यांपुढे मोठे संकट उभं राहतं हे लक्षात घेऊनच साखरेचे दरही निश्चित ठरवले जावेत असं ते म्हणाले

भावसार यांनी दिली वीर्य केंद्र राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या राहुरी इथल्या केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या वीर्य केंद्राचं उद्घाटन होणार आहे केंद्राचे मुख्य व्यवस्थापक एस आर पाटील यांनी ही माहिती दिली

जिल्ह्यात वेगवेगळ्या गावी दरवर्षी होणारा कासव महोत्सव हा पर्यटनाचा वेगळा प्रकार आहे समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळत खोलवर रुतलेली कासवाची अंडी वाळच्या खड्ड्यातून अंड्यांमधून बाहेर येणारी लहानगी पिलं आणि जन्माला येताच समुद्राची गाज ऐकल्यानंतर जिवाच्या आकांतानं समुद्राकडे त्यांनी घेतलेली झेप पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉइस कास्ट जगभरात ऑलिव्ह रिडले जातीची सागरी कासवं धोक्यात आली आहेत मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी प्रद्रषण मांसासाठी कासवांची होणारी हत्या आणि अंड्याची चोरी अशा विविध कारणांमुळे कासवांची संख्या दरवर्षी कमी होऊन पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे तो दूर करण्याचा प्रयत्न म्हणून चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेनं मंडणगड तालुक्यातल्या वेळास या गावी कासवांच्या संरक्षणाची मोहीम सुरू केली पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मोहिमेला आता लोकचळवळीचं रूप प्राप्त झालं आहे दरवर्षी कासवांचा हा जन्मसोहळा महोत्सवात रूपांतरित झाला आहे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत प्रायोगिक तत्त्वावर ही नियुक्ती केली जाणार असून ती यशस्वी झाली तर येत्या तीन महिन्यात ती सर्वत्र राबवण्यात येईल ध्वळवड रंगांची उधळण करणारा धुळवडीचा सण काल देशभरात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लष्करातल्या जवानांसोबत हा सण साजरा केला

सातप्ड्यातील आदिवासींचा प्रसिध्द काठी संस्थानचा होलिकोत्सव पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा इथं ध्वलिवंदनाच्या दिवशी या भागातील जहागीरदारांच्या जावयाची गदर्भ सवारी काढण्यात येते

पालघर जिल्ह्यातल्या विरारजवळ नारंगी गावातही पारंपरिक पद्धतीनं संपूर्ण गावानं एकत्र येऊन होळीचा सण साजरा केला बोगस बियाणे जळगाव जिल्ह्यात क्रषी विभाग आणि क्रषी विक्रेत्यांनी वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली

अमली पदार्थ पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागानं काल दोन परदेशी नागरिकांसह तीन जणांना काल दक्षिण मुंबईत अटक केली त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं कुस्ती भारताच्या नवजोत कौर हिनं वरीष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे

यजमान मलेशियासह भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना आणि आयर्लंड या सहा देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत भारताचा पहिला सामना आज दुपारी अर्जेंटिनाच्या संघाशी होणार आहे हवामान येत्या काही दिवसात देशासह राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे विशेषतः विदर्भात याचा परिणाम जास्त जाणवेल असा अंदाज आहे